रमजान ईद उत्साहात पण साधेपणानं साजरी

दोन महिने बंद असलेली विमानसेवा सुरु झाल्यानं आपल्या घरी परतण्यासाठी उत्सुक असलेल्या देशाच्या विविध भागांत अडकून पडलेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला

गेल्या दोन महिन्यापासून टाळेबंदीमूळं देशातंर्गत विमानसेवा बंद होती प्रवाशांना विमनतळावर प्रवासाच्या दोन तास आधी हजर राहणं बंधनकारक करण्यात आलं आहे

या प्रवाशांनी प्रवास संपल्यानंतर चौदा दिवस विलगीकरणात रहाणं बंधनकारक आहे यात सात दिवसांच्या संस्थात्मक विलगीकरणाचा समावेश आहे यासाठीचा खर्च प्रवाशांनी स्वत करायचा आहे

देशात काल सलग चौथ्या दिवशी सर्वात जास्त कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या नोंदवली गेली

नाशिक शहरात उपचारासाठी दाखल असलेल्या मालेगावच्या कोरोना संशयिताचा मृत्यू झाला आहे हा पोलीस कर्मचारी असून त्याचा तपासणी अहवाल अदयाप मिळालेला नाही दरम्यान नाशिक शहरातील पंचवटी भागात एका कोरोना बाधित वृद्धाचा मृत्यू झाला

इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक परभणी शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात येत आहेत

अत्यावश्यक सेवांना यापूर्वी देण्यात आलेली सूट या संचारबंदीतही कायम राहील

कोरोनाबाधित रुग्ण आणि क्षेत्र लवकरात लवकर निश्चित करणं त्यासाठी संपर्कात आलेल्यांचा जलद गतीनं शोध त्वरेनं उपचार अलगीकरण आणि मोठ्या प्रमाणावर सामूहिक संस्थात्मक विलगीकरण अशा अनेक उपाययोजना कठोरपणे राबवल्याम्ळे नागपूर शहरात कोरोना उद्देकावर नियंत्रण राखणं शक्य झालं असं त्यांनी आज पीटीआयशी बोलताना सांगितलं

महाराष्ट्रातून देशात विविध ठिकाणी पोहोचवायच्या स्थलांतरितांची यादी राज्य सरकारनं रेल्वे विभागाकडे दिली आहे रेल्वे विभागानं फक्त आधी जाहीर केलेल्या ठिकाणीच गाडी न्यावी असा टोला शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी रेल्वेमंत्री पिय्ष गोयल यांना लगावला आहे

या पार्श्वभूमीवर राऊत यांनी हे ट्विट केलं आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफ्ल्ल पटेल यांनी मात्र रेल्वे विभागाचं कौतुक केलं आहे प्रचंड ताण असुनही पियुष गोयल आणि रेल्वे विभाग करत असलेल्या कामाचा आदर राखायला हवा असं त्यांनी म्हटलं आहे पिय्ष गोयल या प्रकरणाचं राजकारण करताहेत का यावर विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते सर्वोच्च न्यायालयाने एअर इंडियाला प्ढच्या दहा दिवसांसाठी विमानाच्या आसन व्यवस्थेत मधल्या आसनांवरही प्रवासी बसवुन वाहतुक करण्याची परवानगी दिली आहे मात्र केंद्र सरकारने विमान वाहतूक कंपन्यांच्या आरोग्यापेक्षा प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे ताशेरे न्यायालयानं ओढले आहेत

टाळेबंदीच्या काळात सूक्ष्म लघ् वस्त आणि मध्यम उद्योगांना रोख रक्कम उपलब्ध व्हावी यासाठी आपण वचनबद्ध असल्याचं अप्रत्यक्ष करमंडळानं आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे

पिकाच्या जीवनात बीज प्रक्रियेचं महत्त्व लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पिकाचं लसीकरण करून त्याचं संरक्षण करावं असं आवाहन चंद्रप्र जिल्ह्यातल्या सिंदेवाही कृषी केंद्रातल्या डॉ उषा डोंगरवार यांनी केलं आहे चंद्रपूर जिल्ह्यात शेतकरी खरीप हंगामात धान पेरणीच्या तयारीला लागले असून नांगरणी ढेकळं फोडून जमीन भ्सभ्शीत करणं अशी कामं स्रु झाली आहेत प्रमाणित बियाण्यांची निवड आणि पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणं महत्वाचं असून बियाण्याची निवड करताना त्याचे गुणधर्म पिकाचा कालावधी उत्पादन क्षमता रोग प्रतिकार क्षमता आणि बियाण्याचे स्त्रोत जाणून घ्यावे असं त्यांनी म्हटलं आहे